बँकांमधल्या खातद्विशंच्या ठधीी सुरक्षित असल्याचा रिझर्व बँकची निर्वाळा राज्याच्या विविध भागात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं होळी साजरी

दरम्यान पुणशिहरातही दुबईमध्यज्ञाऊन आलखीरोनाचविन रुग्ण आढळून आलखिसल्याचं जिल्हा प्रशासनानं काल रात्री सांगितलं या दोघांची कोरोना चाचणी सकारात्मक आली असल्याचं पुणविहानगर पालिकविमुख्य आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारविनी काल पी टी आय या वृत्त संस्थादी सांगितलं हव्रीन्ही रुग्ण नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्यव्राखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहृत दोघांचीही प्रकृती स्थिर आह त्यापैकी एका रुग्णामध्या क्रोरोनाची सौम्य लक्षण दिसून येत आह जर द्स या रुग्णामध्य क्रिद्याप लक्षणं आढळून आली नाहीत या रुग्णांच्या संपर्कात आलखांची माहिती घबून त्यांच्यावरही बारीक लक्ष ठक्षियात यस्तीआहा या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही असं विभागीय आयुक्त डॉ

माहिती अधिकाराचा फायदा घस्तिन चुकीच आरटीआय टाकू नका असा आदधीकाल महाराष्ट्र नवनिर्माण सत्ता अध्यक्ष राज ठाकर यिंनी नवी मुंबईत दिला

एव्हिएशन गॅलरी पूण्यात तयार कलिवी एव्हिएशन गॅलरीचा प्रकल्प सर्व जिल्ह्यांमध्यव्हियला हवा असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त कल्वि

पड्डबिप्राव यांच स्मारक होण्यापक्षी अध्यासन व्हावं हीच त्यांना खऱ्या अर्थानश्रिद्धांजली ठरक्षी असं मत संत साहित्याच विभ्यासक डॉक्टर रामचंद्र दखिण्यिनी व्यक्त कवि

प्रस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखखा वतीन कुर दोन वर्षांनी दिला जाणारा वसंत कान कुर प्रस्कार शफाअत खान यांना तर वि वा शिरवाडकर प्रस्कार दिलीप प्रभावळकर यांना जाहीर करण्यात आला आहा

होळी होळीचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला

भोगऱया बाजारात गावातील पोलीस पाटीलासह प्रमुखांची काल आदिवासी वाद्यावर मिरवणुक काढण्यात आली यावेळी धडगाव मध्ये भोगऱयासाठी मोठी गर्दी दिसुन आली भोगऱया मध्ये आधीच्या काळात आदिवासी युवक युवतींचे विवाह देखील होत असत मात्र काळानरुप या प्रथेत आता बदल झाला असून भोगऱया मात्र उत्साहात साजरा केला जात आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नंद्रबारहन निलेश पवार यांच्यासह विजयक्मार लडकत पुणे अहमदनगर जिल्ह्यातल्यामढी धिल्या होळी सणाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून होळीच्या दिवशी कैकाडी समाजाच्या मानाच्या काठ्या वाजत गाजत चैतन्य कानिफ नाथांचा जयजयकार करत मंदिराच्या कळसाला भेटवून मढी यात्रेस प्रारभ झाला भाविकांनी काठीवर रेवड्या उधळल्या शंखाचा निनाद ढोलताशे डफाचा गजर फटाक्यांची आतषबाजी करत मंदिराच्या शिखराला मानाची काठी भेटली त्यानंतर दुपारी गोपाळ समाजाची मढी येथील मानाची होळी पेटली या दिवशी मढी ग्रामस्थ होळीचा सण साजरा करत नाहीत होळीचा सण सार्वजनिक रीत्या साजरा न करणारे मढी गाव राज्यात एकमेव ठरले आहे आकाशवाणी बातम्यासाठी मनोज सातपुते अहमदनगर रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातलं शिमगोत्सवातलं डूपी पथक वैशिष्यपूर्ण आह राजेंद्रप्रसाद मसूरकर यांनी दिलर्ली ही माहिती ऐक्या आमच्या प्रतिनिधींकडून मंडणगडजवळच्या पाट गावानं डेरा नावाची शिमगोत्सवातली पारंपरिक लोककला जोपासली आहे डेरा म्हणजे मातीचं मडक मडक्याच्या तोंडावर चामङ्याचं झाकण लावून डेरा तयार होतो त्याला ठरावीक पद्धतीनं तयार केलेली नारळाच्या झावळीची पाती लावली जातात राधा कृष्णाची रूपं घेतलेले कलाकार हीच पाती ओढतात तेव्हा येणार्या विशिष्ट आवाजाच्या तालावर इतर वाद्यांच्या साथीनं ज्नीजाणती माणसं कृष्णाच्या जीवनातलं काव्य म्हणतात पाच मिनिटांचनृत्यघरोघरी सादर केलं जातं होळीपौर्णिमेच्या आदल्या रात्री पथकाचे हे कार्यक्रम सुरू झाले असून येत्या ब्धवारी पाट या मूळ गावात शिमगोत्सवाबरोबरच या खेळांची सांगता होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी सामाजिक भान जपत कोल्हापूरमध्य विळीचा सण साजरा करण्यात आला ऐकूया या विषयीची माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोल्हापूरमध्ये होळीत दहन केल्या जाणाऱ्या गोवऱ्या लाकूड हे साहित्य एकत्र संकलन करून ते पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी देण्यात आलं दरवर्षी कोल्हापूर शहर आणि परिसरातून किमान अडीच ते तीन लाख गोवऱ्या स्मशानभूमीसाठी दान दिल्या जातात

अंध शाळेतील विद्यार्थी वीट भट्टी वरील मजूर साखर शाळेतील लहान मुलांना देण्यात आल्या आकाशवाणी बातम्यांसाठी कोल्हापूरहून रवींद्र कुलकर्णी यांच्यासह स्वाती महाळंक प्णे

प्ण्यातील कामायनी विद्या मंदिर या संस्थर्तील विश्व मुलांनी वृक्षारोपण करून होळी साजरी कळी

तहि वर्षांच झीत आही तीन वर्ष तमित्रपिडाच्या विकारानं त्रस्त होत काल दुपारी त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथच त्यांचं निधन झालं दीक्षित यांनी सकाळच्या पुणआणि कोल्हापूर आवृत्तीचक् संपादक म्हणून दीर्घकाळ काम कळि लोकमतमध्येष्टीत सिपादक होत डुर्लक्षित लोककलावंत तसच गुलजार यांच्यासारख्या सर्जनशील कलावंतांविषयी त्यांनी कलिलीलखिन गाजलं हवामान् राज्यात वाशिमसह विदर्भात काही ठिकाणी काल पाऊस झाला विरत्र हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्र मराठवाडाआणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तूलन किषित घट झाली आह उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं